कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी काही ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ संजीव वावरे यांनी दिली यावाबतची अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे या गावांबाबत विभागीय आयुक्तांकडील सूचना हरकती जाणून घेतल्यानंतर महिनाभरानं महापालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे या गावांत रस्ते वीज वाहतूक आणि आरोग्य सुविधांची कामं सुरू आहेत मात्र या प्रक्रियेमुळे ती थांबण्याची भीती होती परंतु या कामांवर कोणताही परिणाम होणार नसून ती सुरूच राहतील जी कामं सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतींनी दिले ती कामं सुरू करता येणार आहेत मात्र नव्याने कोणतीही कामं हाती घेता येणार नाहीत असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं

राज्यभरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत ही तपासणी केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं

या तपासणीच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवण्याबरोबरच प्रत्येकाची स्वतंत्र आरोग्य पत्रिका तयार केली जाणार आहे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ

सराफ अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव आणि अँड समीर शेख यांची निवड झाली आहे संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी आज पुण्यात ही माहिती दिली

गेले काही महिने तेजीत असणारे कांदे बटाटे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत

येत्या मंगळवारी दत्त जयंती असल्यानं फुलांच्या बाजारात पारंपरिक झेंड्र शेवंती मोगरा गुलछडी या फुलांना मागणी वाढली आहे तर लग्नसराईचा हंगामही सुरू झाल्यानं कापरी डच ग्लाब जरबेरा आणि कॉर्नशिअन या शोभिवंत फुलांना उठाव मिळतो आहे प्णे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने अनधिकृत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे नियमावलीनुसार समिती प्रशासनानं घालून दिलेल्या हद्दीत विक्री करणं अपेक्षित आहे मात्र काही विक्रेत्यांनी ही हद्द मोडून स्टॉल उभारले होते

जर पुन्हा विक्रेत्यांनी नियमांचं उल्लंघन केलं तर समिती प्रशासन त्यांचे परवाने रद्द करेल असंही सूचित करण्यात आलं

सिम्हा वॉरीयर्स आणि लिजेंडस् पँथर्स या संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत